त्यांनी आज मुंबईत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला तसंच मुंबईतले पदपथ सुंदर करण्यासाठी आयोजित प्रदर्शनाला देखील भेट दिली स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई उपक्रमाअंतर्गत राबवल्या जात असलेल्या उपाययोजनांची आढावा बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते जागतिक नकाशावरच्या मुंबईसारख्या महानगराचं केवळ काँक्रीटिकरण होऊ नये तर सौंदर्यीकरण व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली शहराचं सौंदर्य बिघडवणाऱ्या अवैध फलकांवर कारवाई आवश्यक असल्याचंही ते म्हणाले उत्कृष्ट काम करणाऱ्या सहाय्यक आय्क्तांचा गौरव केला जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं पदपथांच्या द्रुस्ती आणि सुव्यस्थेकडे महापालिकेनं लक्ष दयावं तसंच डेब्रिज आणि माती टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या शहराच्या वाहतूक व्यवस्थापनाचा अभ्यास होण्याची गरज आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली बैठकीला महापालिका आय्क्त पोलीस आय्क्त यांच्यासह अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते

विधानभवनात सकाळी मंत्रीपदाचा शपथविधी समारंभ होईल त्यादिवशी स्रक्षेच्या कारणास्तव विधानभवनाचं म्ख्य प्रवेशदवार सकाळी दहा वाजता बंद केलं जाणार आहे असं विधानमंडळ सचिवालयानं आज प्रसिदध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या भाजपाच्या अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी पक्षाचे संघटनमंत्री विजय प्राणिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील जिल्ह्यातल्या पराभूत भाजपा उमेदवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात तक्रार केली होती त्यासंदर्भात मुंबईत पक्ष कार्यालयात आज बैठक झाली

पक्षानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्या त्याचा वस्त्स्थिती अहवाल प्राणिक यांच्याकडे सादर केला जाईल त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल असं पक्षाचे नेते राम शिंदे यांनी सांगितलं

झोपडपट्टी प्नर्विकास प्राधिकरणाच्या कामांचा गुहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी आज आढावा घेतला यावेळी पाटील यांनी पूनर्वसन प्रकल्प सुरु असलेली कामं पूनर्वसन योजना योजनांना मिळालेली मान्यता आणि नियम याविषयीची माहिती घेतली नंद्रबार नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी आज भारती राजप्त यांची निवड झाली तर स्विकृत नगरसेवक पदी रेहमतउल्ला हबीबउल्ला इनामदार मनोज चव्हाण मिंलीद बडग्जर आणि कमल ठाक्र यांची निवड करण्यात आली विशेष म्हणजे आजच्या निवडीवेळी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याचं चित्र दिसून आलं हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडण्कीत शिवसेनेनं बाजी मारली नगराध्यक्षपदी विजयमाला राम मुळे निवडुन आल्या

सिंधूदर्ग जिल्ह्यातल्या कणकवली देवगड वैभववाडी मालवण आणि सावंतवाडी पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदी भाजपा प्रणीत उमेदवारांची निवड झाली आहे तर कुडाळ वेंगूर्ले आणि दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीपदी शिवसेनाप्रणित महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवड झाली आहे लोकशाहीच्या मुल्यांची जपणुक करण्यासाठी तरुण पिढीपर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे विचार पोचवण्याची गरज महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे

ओळखपत्राच्या स्वरुपात आधार कार्डाचा वापर वाढत आहे

आधारकार्ड प्रमाणित करण्यासाठी दररोज साधारण तीन कोटी अर्ज सादर केले जातात आधार विवरण अदययावत करण्याकरता दररोज तीन ते चार लाख अर्ज सादर केले जातात

बँकिंग उद्योग ऊर्जा आणि वाहन उद्योगांचे समभाग आज तेजित राहिले

या वाघाला सुरक्षित अधिवास मिळावा तसंच त्याच्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी वनविभागाचे अधिकारी संनियंत्रणाच्या माध्यमातून लक्ष ठेवून आहेत अहमदनगर पृणे मार्गावरच्या रेल्वे प्लावर काल रात्री राज्य परिवहन मंडळाची बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली

जखमींना जवळच्याच रुग्णालयांमध्ये दाखल केलं आहे

सर्व रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत सरकारनं दिलेलं पोलीस संरक्षण काढून घ्यावं असं पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांना दिलं आहे मला कोणतीच सुरक्षा व्यवस्था नको माझं काही बर वाईट झालं तर त्याला मीच जबाबदार राहीन असं पत्रात म्हटलं आहे शेतकऱ्यांनी विषम्क्त जैविक शेती करण्याचं मत डॉक्टर पंजाबराव देशम्ख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी व्यक्त केलं आहे

मूंबईत एस टी मुख्यालयात लिफ्ट दुरुस्तीदरम्यान झालेल्या अपघातात एका कर्मचाऱ्याचा आज मृत्यू झाला अपघातात जखमी झालेल्या रामानंद पाटकर या कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ध्ळे शहरात मंगळसूत्र तसंच सोन्याचे दोगिने चोरणाऱ्या मध्यप्रदेशातल्या इराणी टोळीच्या दोघा ग्ंडांना स्थानिक ग्न्हे शाखेनं मध्यप्रदेशातल्या देवास इथं अटक केली त्यांच्याकडून एक लाखाचे सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत माथेरानची राणीम्हणून ओळखली जाणारी आणि जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेली माथेरानची रेल्वेगाडी आजपासून पुन्हा सुरु झाली अमन लॉज ते माथेरान स्थानक या दरम्यानच्या तिच्या फेऱ्या आजपासून सूरु झाल्या

कोकण रेल्वे मार्गावरच्या आडवली रेल्वेस्थानकात नवीन जोडमार्गिका टाकण्यासाठी आज मध्यरात्रीपासून उदया सकाळी पावणे आठ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे दुरुस्तीमुळे निवसर ते विलवडे स्थानकादरम्यान आठ तास वाहतूक बंद राहणार आहे नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन वेगवेगळे मोर्चे आज मूंबईत काढण्यात आले भाजपानं ऑगस्ट क्रांती मैदानात नागरिकत्व कायदयाच्या समर्थनार्थ सभा घेतली दरम्यान म्ंबईत आझाद मैदानात या कायद्याच्या विरोधात विद्यार्थी संघटनांनी आणि कलाकारांनी मोर्चा काढला भिवंडी परअणी इथं या कायदयाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आले ध्ळे जिल्ह्यातल्या साक्री ताल्क्यात दातर्ती इथं वाळ्तस्करांवर ग्न्हा आज दाखल करण्यात आला अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाई करत असताना साक्रीचे तहसीलदार प्रवीण चव्हाण यांच्यासह महसल कर्मचाऱ्यांच्या अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी हा ग्न्हा नोंदवण्यात आला आहे